या मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागावर महत्त्वाचे पंधरा प्रयोग केले जाणार आहेत तसंच चंद्राच्या दक्षिण ध्रवावर पाणी आणि बर्फाचा शोध घेतला जाणार असल्याची माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे संचालक डॉ

सिवन यांनी दिली आहे

संसदेनंही या यशाबद्दल आनंद व्यक्त केला लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तर राज्यसभेत सभापती व्यंकय्या नायडू यांनी सदनाला या यशाबाबत माहिती दिली हे यश म्हणजे भारताच्या इतिहासातलं सोनेरी पान असल्याचं संसदेनं एकमतानं म्हटलं आहे

काल रात्री ही चर्चा अपूर्ण राहिली रात्री साडेअकरा वाजता सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी चर्चा पूर्ण न झाल्यामुळं कार्यवाही स्थगित करण्याची मागणी केली तर भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी विश्वासमत परीक्षण करण्याची मागणी लावून धरली दरम्यान काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते सिद्धरमैया यांनी चर्चा आज संध्याकाळी चारवाजेपर्यंत पूर्ण करून या चर्चेला मुख्यमंत्री उत्तर देतील त्यानंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान केलं जाईल असा प्रस्ताव मांडला विधानसभा अध्यक्षांनी हा प्रस्ताव मान्य केला

लिंगायत समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात काल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक झाली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते

मंगळवेढा इथल्या नियोजित जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर स्मारकाचा आराखडा लवकरच मंजूर करण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं

या प्रकल्पांचा काल त्यांनी मुंबईत आढावा घेतला या प्रकल्पाअंतर्गत दमणगंगा पिंजाळ नारपार गिरणा दमणगंगा वैतरणा गोदावरी आणि दमणगंगा एकदो गोदावरी हे नदीजोड प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत या योजनांमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पाणी राखीव ठेवण्यात यावं अशाही सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या या व्यतिरिक्त विपूल पाणी उपलब्धतेसाठी अभ्यास करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले

सदर सुधारणेमुळे आता खाजगी विनाअनुदानित शाळेतल्या शिक्षकांनाही अनुदानित शाळेतल्या शिक्षकांप्रमाणे वेतन आयोगाचा लाभ मिळेल अशी माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली आहे

महामंडळाचे अध्यक्ष डॉ

आगामी संमेलनासाठी नाशिक आणि उस्मानाबाद या दोन स्थळांपैकी विद्यमान संमेलन अध्यक्ष प्रख्यात साहित्यिक डॉ अरुणा ढेरे यांच्यासह सर्व एकोणीस सदस्यांनी एकमतानं उस्मानाबादची निवड केल्याचं ठाले पाटील यांनी सांगितलं येत्या जानेवारी महिन्यात हे संमेलन घेण्यात येईल मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष नितीन तावडे या पत्रकार परिषदेला उपस्थित होते साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी उस्मानाबादची निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत तावडे यांनी संमेलनाचं यशस्वी आयोजन करू अशी खात्री दिली

काल मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ते बोलत होते

दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे कन्नड वन परिक्षेत्राच्या तळेगाव बीटचे दोन वनरक्षक भारंबा गावाजवळच्या नाल्यात दचाकीसह वाहून गेले होते

अग्निशामक विभागाच्या निवासस्थानांमध्ये गैरवर्तणूक करत असल्याच्या कारणावरून ही कारवाई करण्यात आली उपायुक्त भारत राठोड यांनी गेल्या गुरुवारी अचानक केलेल्या पाहणीत हे तीन कर्मचारी गैरवर्तणूक करत असल्याचं निदर्शनास आलं होतं त्याबाबत त्यांना नोटीस बजावण्यात आली होती या नोटीसचा खुलासा असमाधानकारक असल्यानं ही कारवाई करण्यात आली

हा प्रकार रविवारी रात्री घडला होता दरम्यान शहरात अशाच प्रकारच्या एका अन्य प्रकरणातल्या आरोपीच्या पोलिस कोठडीत ब्रधवारपर्यंत वाढ करण्यात आली आहे

कार्यकर्त्यांनी या मागणीसाठी क्रांती चौकात निदर्शनं केली हे सरकार हा कायदा मोडून काढण्याचं षडयंत्र रचत असल्याचा आरोप कार्यकर्त्याँनी यावेळी केला

टंचाई आढावा बैठकीत बोलतांना त्यांनी ही माहिती दिली

राज्यात प्रमुख स्थानकांवर या चित्ररथाचे रोज प्रसारण करण्यात येणार आहे

दीपस्तंभ प्रतिष्ठानतर्फे आयोजित या उपक्रमाला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला एक शिक्षक काय करू शकतो याचं उत्कृष्ट उदाहरण असल्यानं हा चित्रपट शिक्षकांना दाखवल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलं

हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या प्रकरणात सात जणांविरुद्ध शिरुर अनंतपाळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे धुळे जिल्ह्यातल्या दोंडाईचा घरकुल गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयानं तात्पुरता जामिन रद्द करण्यात आल्यामुळे माजी कामगार मंत्री डॉ

याप्रकरणी देशमुख आणि तत्कालीन नगराध्यक्षांसह अन्य काही जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता

वांद्रे इथं असलेल्या या नऊ मजली इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर काल द्रपारच्या सुमारास आग लागली वाचवलेल्या साठ जणांपैकी बहतांश जण इमारतीच्या छतावर अडकले होते